पंतप्रधानांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते टाळेबंदीत हळूहळू शिथिलता देण्यासंदर्भात आणि त्यासंबंधीच्या आव्हानांचा सामना करणं आणि उपाययोजना करणं याबद्दलही या आराखड्यात महिती द्यावं असं ते म्हणाले टाळेबंदी लागू करताना पहिल्या टप्प्यात करण्यात आलेल्या उपायांची दुसऱ्या टप्प्यात गरज राहिली नव्हती तशाच प्रकारे तिसऱ्या टप्प्यातल्या उपायांची चौथ्या टप्प्यात गरज असणार नाही असं ते म्हणाले कोरोना विषाणूचा जास्त प्रभाव कोणत्या भागात अधिक आहे याची संपूर्ण माहिती आता आपल्या जवळ आहे ज्या भागात या आजाराचा अधिक प्रसार आहे त्या भागासाठी केंद्राकडून अधिक मदत दिली जाईल असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग होण्यापासून रोखलं पाहिजे असं त्यांनी नमूद केलं टाळेबंदीला संपवून चालणार नाही मात्र राज्यांनी आपापल्या परिस्थितीनुसार त्यात बदल करावेत असं पंतप्रधान म्हणाले गेल्या काही दिवसात जिल्हा पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपायांची उत्तम अंमलबजावणी केल्याचं पंतप्रधान म्हणाले यावेळी बोलतांना अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदीचा कालावधी वाढवण्याबाबत सहमती व्यक्त केली

आपली ही लढाई या विषाणूशी असून बाधित लोकांशी नसल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी स्पष्ट केलं

शिवसेनेकडून मुख्यमंत्री ठाकरे नीलम गोऱ्हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी तर काँग्रेसकडून राजेश राठोड यांनी काल विधान भवनात निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला अर्ज सादर केला शेहबाज अलाउद्दीन राठोड यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज सादर केला यापूर्वी भाजपच्या चार उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत निवडण्कीसाठी पक्षांकडून यापूर्वी जाहीर उमेदवारांव्यतिरिक्त भाजपकडून रमेश कराड आणि संदीप लेले यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं किरण पावस्कर आणि शिवाजीराव गर्जे यांची पर्यायी उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली

दरम्यान आजच्या छाननीनंतर भाजपचे कराड लेले आणि राष्ट्रवादीचे पावसकर गर्जे आपले उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली

शहरात दोन दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला

गंगापूर तालुक्यातल्या फुलशिवरा इथंही चार रुग्ण आढळले आहेत

यामध्ये जिल्हा रुग्णालयातल्या एका परिचारिकेसह नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावहून बंदोबस्तावरून परत आलेल्या राज्य राखीव दलाच्या एका जवानाचा समावेश आहे या दोघा बाधितांच्या संपर्कातल्या व्यक्तींची माहिती घेण्यात येत असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मध्कर राठोड यांनी सांगितलं

हा रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परांडा इथला हा टेंपो चालक असून गेल्या आठवड्यात तो मुंबईला भाजी विक्रीसाठी गेला होता असं संस्थेचे डॉ विजय चिंचोलकर यांनी सांगितलं काल त्याला खोकला आणि ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

उदगीर शहर वगळता संपूर्ण लातूर जिल्हा कोरोना विषाणू मुक्त असल्याचं त्यांनी सांगितलं

हा रूग्ण मूळचा दिल्लीचा रहिवासी आहे

यापैकी पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे

मुंबई पुणे औरंगाबाद सोलापूर धुळे नागपूर अकोला यवतमाळ तसंच जळगाव इथल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांची देशमुख यांनी काल द्रद्रष्य संवाद प्रणालीमार्फत बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते रुग्णालयात आवश्यक साधनांची तातडीने रीतसर मागणी नोंदवावी त्यासाठी मंत्रिमंडळाची मंज्री घेऊन ताबडतोब प्रवठा केला जाईल असं आश्वासनही अमित देशमुख यांनी यावेळी दिलं

ज्या स्थानकापासून रेल्वे सुरु होतील ज्या स्थानकावर थांबतील आणि शेवटच्या स्थानकावर काही प्रमाणात तिकीट आरक्षण कार्यालय सुरु करण्यात येणार असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे या कार्यालयांवर फक्त रुग्ण दिव्यांग स्वांतत्र्य सैनिक आजी माजी खासदार आमदार आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनाच तिकीटाची नोंदणी करता येईल असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे सामान्य कोट्यातल्या तिकीटांची फक्त भारतीय रेल्वे कॅटरींग आणि पर्यटन महामंडळ आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरच ऑनलाईन नोंदणी करता येईल या नोंदणी प्रक्रियेत ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणतीही तरतूद नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

सुधारित आदेशांनुसार आता या गाड्यांना राज्य सरकारच्या मागणीनुसार प्रवासादरम्यान तीन थांबे मिळतील

हे सर्व भाविक उत्तरप्रदेश हरयाणा आणि इतर राज्यातले असल्याची माहिती इटनकर यांनी दिली या सर्वांचे चाचणी अहवाल येत्या एक दोन दिवसांत येणं अपेक्षित आहे त्यानंतर या सर्वांच्या प्रवासाबाबत निर्णय घेणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं

श्रीकांत यांनी दिले आहेत या संचारबंदीत अत्यावश्यक सेवा शासकीय कार्यालयं त्यांची वाहनं दवाखाने औषधी दुकानं गॅस तसंच घरपोच पाणी पुखठा यंत्रणा यांना मुभा देण्यात आली आहे

टाळेबंदीच्या काळात काही निर्णय शिथिल करण्याचे अधिकार राज्य शासनानं स्थानिक प्रशासनाला दिले आहेत मात्र औरंगाबादमध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सम विषम नियम कायम ठेवण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त आस्तिकक्मार पांडेय आणि पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी घेतला आहे

अंबाजोगाई तालुक्यात काळवटी तांडा इथं एकमेकांमधलं अंतर कायम ठेऊन या वाटपाचा शुभारंभ करण्यात आला बाहेरगावाहून आलेल्या ऊसतोड कामगारांना बीड जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून यासाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते

काल यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना परब यांनी आंतरजिल्हा प्रवासासंदर्भात नागरिकांनी बस स्थानकावर गर्दी करु नये कारण आंतरजिल्हा प्रवासाचा परवाना आणि इतर सवे प्रक्रिया पोलीस ठाण्यात किंवा तहसील कार्यालयात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं

लातूर जिल्ह्यात उदगीर इथं अडकून पडलेल्या काही विद्यार्थी आणि मज्रांना घेऊन परिवहन मंडळाची बस नागपूरकडे काल खाना झाली उदगीरच्या बसस्थानकात अशा प्रवाशांसाठी नोंदणी कक्षाची निर्मिती करण्यात आली असून एका बसची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांशी संपर्क साधून बस संबंधित गावाकडे पाठवण्यात येत आहे

महसूल आणि पोलीस प्रशासनानं मजुरांची वैद्यकीय तपासणी केल्याची खात्री केल्यानंतर या बस सोडण्यात आल्याचं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितलं उस्मानाबाद जिल्ह्यांतर्गत बससेवा कालपासून सुरू झाली या प्रवासासाठी प्रवाशांकरता नियमावली महामंडळाच्या उस्मानाबाद आगारानं जाहीर केली आहे त्यानुसार प्रवाशांना संपूर्ण प्रवास काळात तोंडाला मास्क बांधणं तसंच बसमध्ये चढताना उतरताना आणि प्रवास काळातही एकमेकांपासून अंतर राखण्याच्या नियमाचं पालन बंधनकारक असेल

सध्या उस्मानाबाद उमरगा उस्मानाबाद कळंब उस्मानाबाद भूम उस्मानाबाद तुळजापूर उमरगा लोहारा कळंब येरमळा परंडा भूम उस्मानाबाद तसंच परंडा पाथ्रड या मार्गावर बस सेवा सुरू करण्यात आली आहे

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी बीड पोलीस दलानं श्वान पथकाची मदत घेतली आहे श्वानांना एकमेकांपासून अंतर राखत काम करण्याचं प्रशिक्षणही देण्यात आलं आणि काल दपारी त्यांचा एक व्हिडीओ सामाजिक माध्यमांवर प्रसारीत केला

याशिवाय संचारबंदी काळात दुकान उघडे ठेवून आवश्यक खबरदारी न घेता व्यवसाय करणाऱ्या चार व्यावसायिकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं काल शहरात आपला वार्ड कोरोना मुक्त वार्ड हे अभियान राबवण्यात आलं शहरातल्या विविध प्रभागात स्वयंशिस्तीच पालन करुन औरंगाबाद जिल्हा लाल क्षेत्रातून हरित क्षेत्रा मध्ये परावर्तित करण्याची शपथ या अभियानाअंतर्गत देण्यात आली नांदेड जिल्ह्यात टाळेबंदीमध्ये सवलत देण्याविषयी निर्णय घेता येईल मात्र कोरोना विषाणू बाधित रूग्णांची संख्या वाढली तर त्यात अडचणी निर्माण होऊ शकतात असं नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी म्हटलं आहे काल जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते द्काने सुरू करण्यास सरसगट सवलत मिळणार नाही एक दिवसाआड दुकाने सुरू करता येतील असंही ते म्हणाले

कदेर गावचे खंडू पाटोळे आणि तुळजापूर तालुक्यातल्या मुर्टा गावच्या ऋतू थोरात या वधू वरांनी एकमेकांना पृष्पहार घालण्यापूर्वी कोरोना मास्क भेट दिले त्यानंतर राष्ट्रगीत म्हणून हा विवाह सोहळा पार पडला या नवविवाहित दाम्पत्यांला नातलगांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

किमान वेतन अधिनियम कायदा आठ तासाचा कामाचा दिवस कायम ठेवावा या मागण्यांसाठी कामगारांनी एक तासाचं निषेध आंदोलन केलं या आंदोलनात महाबीज वखार महामंडळ गोदाम गोदामरक्षक अंगणवाडी कर्मचारी शालेय पोषण आहारातल्या कामगारांनी सहभाग नोंदवला

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी तसंच गावातल्या लोकांना तालुक्याच्या ठिकाणी यावं लागू नये यासाठी गावात पैसे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला सोनपेठ इथं बँकेतून जनधन योजनेचे पैसे काढण्यासाठी लाभार्थी महिलांनी काल एकच गर्दी केली होती सामाजिक अंतराचे कुठलेही नियम पाळले गेले नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

टाळेबंदीमुळं रोजंदारी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांचे हाल होत असल्यामुळं या नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध करून द्यावं अशी मागणी शेख यांनी तहसिलदारांमार्फत एका निवेदनाद्वारे अन्नधान्य प्रखठा मंत्र्यांकडे केली आहे

टाळेबंदीमुळं महामार्गावरून वाहतूक बंद असल्यामुळं ही आग नेमकी केव्हा लागली हे कळू शकले नाही दरम्यान वसुंधरा सेवा संकल्प संस्थेच्यावतीनं या झाडांभोवती आळे करून त्यांना जीवामृत देऊन ती जगवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

मालगाडीचे डिझेल इंजिन रेल्वे स्थानकावरून रुळ बदलण्यासाठी जात असताना हा अपघात झाला

मुखेड तालूक्यात यापूर्वी जलसंधारणाची चांगली काम झाली असल्यामुळे पाणी प्रवठ्यासाठी टँकर संख्या कमी लागत आहेत परभणी जिल्ह्यात सेलू शहरात नवा मोंढा परिसरात काल द्रपारी एका कापसाच्या ट्रकला अचानक आग लागून लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला एक व्यापारी त्याच्याकडचा शंभर क्विंटल कापूस बाजारात विक्रीसाठी पाठवत असताना अचानक कापसाने भरलेल्या ट्रकने पेट घेतला सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही